प्रशासनाला निर्देश पावसानं झालेलं शेतीचं प्रचंड नुकसान लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

सोलापूर पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत ते आज दूरवृष्य प्रणाली माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत बोलत होते तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक अन्न मिळेल याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले

या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना दिल्या

दरम्यान पावसामुळे या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आज दूरदृश्य प्रणाली माध्यमातून बैठक घेत आहेत गेल्या तीन चार दिवसात परतीच्या पावसानं झालेलं शेतीचं प्रचंड नुकसान लक्षात घेता तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे राज्याच्या सर्वच भागांमध्ये पिकाचं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल याकडे लक्ष पुरवणं आवश्यक आहे नुकसानीची व्यापाकता लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषांप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे असं फडनवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे यंदाच्या पावसाळ्यात राज्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे यंदा मान्सूनच्या काळात आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर उस्मानाबाद पुणे सांगलीसह राज्याच्या अन्य भागाला बसला आहे

या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकारनं राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे तसंच मुख्यमंत्री उद्दव ठाकरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असं थोरात म्हणाले शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या कडक सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या असून शेतकऱ्यांना लवकर भरीव मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे ते आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना बोलत होते मिरज जत कवठे महांकाळ आटपाडी आणि खानापूर तालुक्यातल्या नुकसानींची पाहणी त्यांनी यावेळी केली मिरज तालुक्यात आरग बेडग इथं शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी कदम यांनी जाणून घेतल्या पश्विम महाराष्ट्रात नुकसान झालेल्या ऊसाच्या गाळपासाठी साखर आयुक्त आणि कारखान्यांच्या प्रशासनाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमधे उद्यापासून महिलांना ठरावीक वेळेत क्यू आर कोडशिवाय प्रवासाची मुभा देण्याची विनंती राज्य सरकारनं रेल्वेला केली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी तसं विनंती पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे

इतर वेळेतल्या प्रवासासाठी मात्र नेहमीप्रमाणे नियम लागू असतील याशिवाय अत्यावश्यक सेवेसह ज्या ज्या घटकांना प्रवासाची मुभा आहे त्यांना ओळखपत्र आणि क्यू आर कोडचं बंधन कायम असणार आहे त्यादृष्टीनं उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची विनंती सचिवानी या पत्रात केली आहे

या विशेष गाड्यांपैकी सहा गाड्या मुंबईहुन सुटतील तसंच यापैकी एक विशेष गाडी पश्विम रेल्वेच्या वसई रोड सुरत वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवर थांबा घेईल असं पश्विम रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना योग्य काळजी आणि खबरदारी घेण्याचं आवाहन खासदार कीर्तिकर यांनी ट्वीटर संदेशाद्वारे केलं आहे

एरंडोल पारोळा तालुक्यात काल एकही कोरोनाबाधित सापडला नाही काही दिवसांपासून जिल्ह्यातला कोरोना संसर्गाचा आलेख खाली येत आहे

श्रीमंत चव्हाण यांनी दिली

जिल्ह्यात खामगाव तालुक्यातला शंभर वर्षाडून अधिक वर्षांची परंपरा असलेला जगदंबा देवीचा महोत्सव शांती महोत्सव कोरोना संसर्गामुळे रद्द केला आहे

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेची पाण्याची पातळी ओसरत आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं आज विश्रांती घेतली

वादळी वारे वहात असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे मात्र जीवितहानी झालेली नाहि अजून दोन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इषारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे अहमदनगर जिल्ह्यात पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं असून त्याचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले आज मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं सुरु केली आहे

महामंडळाचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात हा सोहळा पार पडला मुंबई शेअर बाजारात आज बँकिग धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग तेजित राहिले